दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निकालांचे कल हाती येत असून सत्ताधारी आम आदमी पार्टी सत्तरपैकी अठ्ठावण्ण जागांवर आघाडीवर आहे भाजप बारा जागांवर आघाडीवर आहे दिल्लीत सकाळी आठ वाजता एकवीस केंद्रांवर ही मतमोजणी सुरु झाली आहे या निवडणुकीसाठी शनिवारी सुमारे साडे बासष्ट टक्के मतदान झालं होतं दरम्यान आम आदमी पार्टी तिसऱ्यांदा सत्तेवर येईल हे प्रत्येकाला माहिती होतं अशी प्रतिक्रीया काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केली आहे प्रारंभीचे कल भाजपच्या बाज़ुचे नसल्याचं स्पष्ट असल्याचं भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे जे काही निकाल येतील त्यासाठी आपण जबाबदार असू अशी प्रतिक्रीयाही तिवारी यांनी नोंदवली आहे

नोकरी आणि पदोन्नतीत अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटलं आहे त्यावर काल राज्यसभेत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी निवेदन दिलं त्या खटल्यात केंद्र सरकार पक्षकार नव्हतं तसंच कोणतंही प्रतिज्ञापत्र सरकारनं दिलेलं नव्हतं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गियांच्या कल्याणासाठी बांधील आहे असं त्यांनी सांगितलं

त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रंप त्यांच्यासोबत असतील ते या दौऱ्यामध्ये नवी दिल्ली आणि गुजरातमधील शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत या दरम्यान ते समाजाच्या विविध गटांतील व्यक्तींशी चर्चा करणार असल्याची माहिती एका सरकारी निवेदनाद्वारे देण्यात आली आहे

कोणत्याही हवाई हल्ल्याकरता भारतीय हवाई दलाला समर्थ आणि सक्षम करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल

काही वाहनांकडे कायदेशीर प्रमाणपत्र असताना देखील काही राज्य या वाहनांची नोंदणी करत नाही असं केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निदर्शनास आल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत वाहन पद्धतीमुळे वाहन निर्मात्यांनी वाहन निर्मितीच्यावेळी सुरक्षाविषयक सर्व मानकांची पूर्तता केली आहे की नाही याची माहिती मिळते त्यामुळे वाहनांची नोंदणी लवकर होते असंही या मार्गदर्शक सूचनांमधे नमूद केलं आहे

राष्टीय रसायन प्रयोगशाळेचे संचालक प्राध्यापक अश्विनीक्रमार नांगिया हे समारंभाला उपस्थित आहेत

गणेश देवी यांनी केलं आहे ते काल नांदेड इथं थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या अडोतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते भाषा राष्ट्रवाद आणि लोकशाही विषयावर डॉ देवी यांनी यावेळी व्याख्यान दिलं सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ इथं लोकमंगल साखर कारखान्यातून निघणाऱ्या ध्रामुळं प्रद्षण होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे कारखान्याच्या ध्राच्या काजळीमुळे शिरापूर परिसरातील फळबाग शेती संकटात आली असून विहिरींचं पाणीही इथं प्रदृषित होत असल्याचं यात म्हटलं आहे न्यूझीलंडनं भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा सतराव्या षटकात एक बाद एकशे सहा धावा केल्या आहेत मार्टीन गुप्तीलनं अर्धशतक झळकवलं आहे

यात के

राहलच्या एकशे बारा आणि श्रेयस अय्यरच्या बासष्ट धावांचा समावेश आहे तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड दोन शून्यनं आघाडीवर आहे